नाताळचा सण देशभरात उत्साहात साजरा भारतातल्या सर्वाधिक लांबीच्या बोगीबील या दुमजली पुलाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीवर असलेल्या या पुलाच्या खालच्या मजल्यावर दुहेरी रेल्वेमार्ग तर वरच्या मजल्यावर तीनपदरी रस्ता आहे

याप्रसंगी आसामचे राज्यपाल जगदीश मुखी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित होते हा पूल भारत चीन सीमेलगत अरुणाचल प्रदेशमधे लष्करी हालचालींसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल पूर्वी विकास कामांमधे ढिलाई झाल्यामुळे प्रकल्प पूर्ण व्हायला उशिर होत व्हांयचा ही संस्कृती आघाडी सरकारच्या काळात बदलली असून आता प्रकल्प वेळेवर पूर्ण होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं

आपल्या सरकारनं शैक्षणिक क्षेत्रात तिच यंत्रसामग्री तेच शिक्षण आणि त्याच पायाभूत सुविधा मात्र यावरील सुजनशील उपायांच्या आधारे शैक्षणिक क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते आज माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळशी या शाळा संलग्न असणार आहेत अटलजी यांनी सर्व क्षेत्रात विशेषतः शिक्षण क्षेत्रात भारताचा विकासदर वाढण्यासाठी निकराचे प्रयत्न केले असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते देशातल्या कृषी क्षेत्राला बळकट करणं हे सरकारसमोर मोठं आव्हान आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीसंदर्भात आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते या आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीनं सिंचनासारख्या पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूक करून तसंच शेतमालाच्या खरेदीतलं सहकार्य वाढवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हाच उपाय आहे असं ते म्हणाले खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक वेगानं वाढत आहे त्यामुळे गुंतवणुकीच्या स्थितीत सुधारणा झाली असून याची मदत आर्थिक वृद्वीसाठी होणार आहे असं त्यांनी सांगितलं राजकारण बाजूला ठेवून वस्तू आणि सेवा कर परिषदेत विविध मुद्द्यांवर व्यापक विचारविनिमय झाल्याबद्दल जेटली यांनी परिषदेच्या सर्व सदस्यांचं यावेळी अभिनंदन केलं सार्वजनिक बँकांवर कर्जासंदर्भात असलेले निर्बंध कमी केल्यानंतर सरकारी निधीची योग्य गुंतवणूक केली जाईल असंही त्यांनी सांगितलं

राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र खंडपीठ तयार करण्यासाठी पत्र जारी करेलं असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रतिनिधी मंडळाला दिलं आहे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुद्र्ग जिल्ह्यातील वकील जिल्हा विभागात स्वतंत्र खंडपीठाची मागणी करत होते याचं अनुषंगाने उपरोक्त जिल्ह्यांमधील वकिलांच्या प्रतिनिधी मंडळानं फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आजच्या सुशासन दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत सरकारच्या योजना गरजूंपर्यंत पोचवण्यात प्रशासनाचा सहभाग महत्वाचा आहे हे या दिवसामुळे अधोरेखित होतं असं नायडू यांनी सांगितलं प्रशासनाचं उत्तरदायीत्व आणि पारदर्शकता ह्या गोष्टी सुशासनासाठी महत्वाच्या असून सर्वांनी त्यांचा अंगीकार करणं अवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं आहे प्रत्येक धोरण आणि कार्यक्रमात नागरिकांच कल्याण लक्षात ठेवण्याचं आवाहन नायडू यांनी केलं आहे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या जयंतीनिमित्त आज देशभर सुशासन दिवस साजरा केला जात असून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सदैव अटल ही वाजपेयी यांची समाधी आज देशाला अर्पण करण्यात आली

राष्ट्रपति रामनाथ कोविंद उपराष्ट्रंपति एम व्यंकैया नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अटलजींच्या समाधीवर फुलं वाहून आदरांजली अर्पण केली आज नाताळचा सण उत्साहाने साजरा होत आहे येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो घरे ख्रिसमस ट्री तसंच चांदण्यांच्या दिव्यांनी सजवतात चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना केल्या जातात तसंच भेटवस्तूंच्या देवाण घेवाणीने हा सण साजरा करतात राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत येशू ख्रिस्त म्हणजे शांती सुसंवाद आणि आशेचं प्रतिक असून नाताळचा सण हा मानवी मूल्यं परस्परांवरचा विश्वास आणि आशेचा सण आहे असं कोविंद यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे नाताळ हा आनंदाचा सण असून लोकांना तो करुणा क्षमा आणि प्रेम या शाक्षत मूल्यांची जाणीव करुन देतो असं नायडू यांनी म्हटलं आहे तर येशू ख़िस्तांची शिकवण आणि समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं स्मरण यानिमित्तानं करुया असं मोदी यांनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे नागरी सेवा परिक्षेत सहभागी होण्यासाठी वयासंबंधीच्या निकषात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे सरकार अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नसल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं

राज्यातल्या सुमारे नव्वद टक्के शेतक यांना गेल्यावर्षीच्या कर्जमाफीचा फायदा मिळाला असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे

परभणी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात आजचा दिवस महत्वपूर्ण असून देशपातळीवरील शिक्षणाची मुहूर्तमेढ केंद्रीय विद्यालयाच्या माध्यमातून आज झाली आहे असं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं

तत्कालीन परिवहन अधिकारी वाहन निरीक्षक यांच्यासह या कागदपत्रांची पडताळणी न करता त्यास मंजूरी देण्याचे काम करणाऱ्या धुळे जिल्हा रुग्णालयाच्या शल्यचिकित्सकासह तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक तसंच सदर वाहनांना वाहन क्रमांक देणारे तत्कालीन वरिष्ठ लेखापरिक्षक यांनी संगनमत करून या वाहतूकदारांना बेकायदेशीरपणे शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या हेतूने खोटी आणि बनावट कागपपत्रे तयार करून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे राज्याच्या काही भागात आज तापमानात घट तर उर्वरित भागात तापमानात वाढ झाली आहे सर्वात कमी आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान गोंदिया धिं नोंदवलं गेलं